प्रधानमंत्री सध्या ईशान्येकडच्या राज्यांच्या दौ यावर असून कालच ते गुआहाटी क्विं पोहोचले आज सकाळी ते अरुणाचल प्रदेशची राजधानी ईटानगर क्विं पोचतील दिरा गांधी पार्क क्वे ते विविध विकास कामांचं उद्घाटन करतील होलोंगी केल्या ग्रीनफील्ड विमानतळाची पायाभरणी तवाग खो याला जोडणा या सेला बारमाही बोगद्याच्या कामावा शिलान्यास तसंच दूरदर्शनच्या अरुण प्रभा या नवीन प्रादेशिक वाहिनीचं लोकार्पण यांचा त्यात समावेश आहे अरुणाचल प्रदेश मधे सुरु होत असलेल्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी संस्थेच्या परिसराचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल नैसर्गिक वायू पुरवठा सुरळीत रहावा याकरता गॅस ग्रिड तसंच नळातून स्वयंपाकाच्या गॅसपुरवठा करण्याचा प्रकल्पही प्रधानमंत्री सुरु करतील आसाममधे तीनसुकिया कें हॉलॉंग गॅस प्रक्रिया प्रकल्पाचं उद्घाटन तसंच नुमालीगढ कें गॅस शुद्धिकरण प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल

दौ याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री त्रिपुराची राजधानी आगरताळा क्वें गारजी बेलोनिया रेल्वे मार्गाचं लोकार्पण करतील तसंच नरसिंहगढ क्वें त्रिपुरा तंत्रज्ञान संस्थेच्या नवीन परिसराचं उद्घाटन करतील आधुनिक त्रिपुराचे जनक महाराजा वीर विक्रम किशोर माणिक्य बहादुर यांच्या आगरताळा विमानतळावर उभारलेल्या पुतळ्याचं अनावरण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल बिहारमध्ये मोतीहारी क्रि तीन दिवसीय कृषी कुंभाचं आयोजन करण्यात आलं आहे

पूर्व भारतातला हा सर्वात मोठा कृषीमेळा आहे बिहारचे राज्यपाल लालजी टंडन आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्याहस्ते या कृषीकुंभाचं उद्घाटन होणार आहे सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मतदार पडताळणी आणि माहिती अभियान हाती घेतलं आहे मतदारांच्या नाव पत्यातले बदल तसंच तेर वैयक्तिक माहितीची पडताळणी आणि नवीन मतदारांची नाव नोंदणी या मोहिमेअंतर्गत करण्यात येत आहे

अभियानाचं औपचारिक उद्वाटन नवी दिल्ली धिं कार्यशाळेत मुख्य निवडणूक आयुक सुनील अरोडा यांनी केलं

तामिळनाडूचा आगामी आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री ओ पनीस्सेल्वम यांनी काल राज्य विधानसभेत सादर केला

मात्र पनीरसेल्वम यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच

कुमारस्वामी यांनी काल विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला कर्नाटकाच्या अर्थ मंत्रालयाचा पदभार कुमारस्वामी यांच्याकडेच असून सत्ताधारी आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे

ओदिशा विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संपलं

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प केवळ चार महिन्यांसाठीच लागू असेल अर्थसंकल्पीय सत्र संपल्यानंतर विधानसभा अध्यक्ष प्रदीप कुमार आमत यांनी विधानसभा संस्थगीत झाल्याची घोषणा केली जम्मू काश्मिरात लडाख प्रांताला प्रोत्साहन देत विभागीय दर्जा प्रदान करण्यात आला आहे

विभागीय दर्जा प्राप्त झाल्यानं या विभागाची प्रगती जोमानं होईल तसंच स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि केंद्रीय रेशीम मंडळानं आज नवी दिल्लीत संयुकपणे रेशीम महामेळाव्याचं आयोजन केलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून केंद्रीय वस्लोद्योग मंत्री स्मृती जिणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील देशात गेल्या चार वर्षातली रेशीम उद्योगाची वाढ अधोरेखित करण्यासाठी वाढता रेशीमउद्योगाचं संघित आणि यशस्वी वाटचाल या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

अवैधरित्या उत्खनन केल्यामुळेच ही दुर्घटना घडली आणि त्यासाठी खाणमालकच जबाबदार असल्याचा ठपका न्यायालयानं ठेवला आहे या प्रकरणाशी निगडीत तिर याचिकांमध्ये खाणमालकाला आरोपी बनवावं असा आदेशही न्यायालयानं दिला

बँक खाते दारांची पॅन आणि तिर बाबींची माहिती खातेदारांची सहमती घेतल्या विना पतमानांकन संस्थेकडे दिल्याबद्दल आक्षेप घेण या याविकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्रसरकार आणि रिझर्व बँकेकडून जबाब मागितला आहे अर्थमंत्रालय आणि रिझर्व बँकेनं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नोटीस मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती व्ही के राव यांच्या पीठानं जारी केली आहे खातेदारांचा पॅन आणि तिर माहितीचं देवाणघेवाण गोपनीयतेच्या हक्कांचं उल्लंघन असल्याचं याचिकेत म्हटलं आहे

रिओचे डेप्युटी गव्हर्नर क्लॉडीओ कॅस्ट्रो यांनी सांगितलं की मृतांमध्ये काही तरुण खेळाडू आणि क्लबच्या कर्मचा यांचा समावेश आहे बुल्गोरियात सुरु असलेल्या सोफिया खुल्या टेनिस स्पर्धेतच्या भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीनं काल उपान्त्य फेरीत प्रवेश केला

ही पुरुषांची टेनिस स्पर्धा हार्ड कोर्टवर बंद क्रिडागृहात होते चेन्नई खुल्या ए टी पी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारताच्या प्रजनेश गुणेश्वरन आणि शशीकुमार मुकुंद यांचे सामने होणार आहेत